सत्ता स्थापनेसंदर्भात काल राष्ट्रवादी काँप्रेसच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीतल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली

वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली काँप्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आज संध्याकाळी आणखी एक बैठक होणार आहे त्यानंतर शिवसेनेसोबत अंतिम शिय्यातली बैठक उद्या मुंबईत होईल या बैठकीनंतर सरकार स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे

मुंबईच्या फोटी परिसरात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंध्यांच्यासह अन्य अधिकारी आणि मंत्रालय महानगरपालिका पोलीस विभाग तसंच नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध यांची निवड झाली आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांची भेट्येतली यावेळी उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं राज्यातले साखर कारखान्यांमधे उद्यापासून गाळप सूरु करायला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परवानगी दिली आहे साखर आयुक्त कार्यालयाकडून गाळप परवाना न घेता गाळप करणाऱ्या कारखान्यांना दंड ठोठावण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे

गोव्यामध्ये पणजी इथं कालपासून सुरु झालेल्या सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रप सोहळ्यातल्या कला दालनात इफ्फी अ फिफ् या डिजिज्ज प्रदर्शनाचं उद्घाऊ आज माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी केलं या प्रदर्शनामुळे चित्रपञनिर्मितीच्या विविध पैलूंची माहिती सहजपणे उपलब्ध होईल

सुजय विखे पार्शील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग धेवून त्यांनी मदतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलं शिर्डी विमानतळावरची विमानसेवा गेल्या एक आठवड्यापासून कमी दृष्यमानतेमुळे बंद पडली आहे

आतापर्यंत दोनशे उड्डाणं रद्द झाली आहेत त्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे विमान कंपन्यांनाही तो तिहोत आहे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस मजुरी वाढीच्या मुद्द्यावरून बंद असलेले गूळ सौदे कालपासून पूर्ववत झाले कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी अडते माथाडी कामगार यांच्या संयुक्त बैठकीत माथाडी कामगारांना मजुरीत दहा िक्के वाढ देण्याचा निर्णय झाला त्यानंतर मार्के कमि मधील गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले

हे वनपाल गोडोली इथल्या वनविभागात कार्यरत आहेत याप्रकरणी आवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे